श्रीनगरमध्ये आजही शांततेचं वातावरण होतं काही खाजगी वाहनांची आज रस्त्यावर रहदारी होती तर नागरिकांचीही वर्दळ पाहायला मिळाली

त्यामुळे जनजीवन हळहळू पूर्वपदावर येत आहे बाजारपेठा सुरु होऊन दुकानं उघडल्यामुळे तसंच वाहतूकही सुरळीत असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे राज्याबाहेर काम करणाऱ्या जम्मू काश्मीरच्या नागरिकांना राज्यातल्या त्यांच्या घरी परतण्यासाठी सर्व प्रकारची मदत दिली जात आहे असं श्रीनगरचे उपायुक्त शाहिद चौधरी यांनी सांगितलं ईदच्या सणासाठी जम्मू काश्मीरमध्ये घरी येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता उधमपूर आणि जम्मूहून रेल्वे गाडयांना विशेष डबे जोडण्यात आले आहेत जम्मू कश्मीरमध येत्या सात ते दहा दिवसात परिस्थिती पूर्णपणे सर्वसाधारण होईल अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी हैदराबाद श्विं एका कार्यक्रमानंतर वार्ताहरांना दिली जम्मू आणि काश्मीरबाबत भारतानं उचललेल्या पावलाचं रशियानं समर्थन केलं आहे या राज्याच्या दर्जामध्ये झालेला बदल भारतीय राज्यघटनेच्या चौकटीतच झालेला आहे असं रशियानं म्हटलं आहे

जम्मू कश्मीरबाबत वस्तुस्थिती मान्य करण्याची हीच योग्य वेळ असून पाकिस्ताननं हे लक्षात घेऊन तिर देशांच्या अंतर्गत बाबींमधे ढवळाढवळ करणं थांबवावं असं आवाहन भारतानं केलं आहे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी काल नवी दिल्ली धिं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं की जम्मू कश्मीरचा विशेष दर्जा भारतानं काढून घेतल्यामुळे सैरभैर झालेला पाकिस्तान दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध बिघडल्याचा आभास निर्माण करत आहे वास्तविक हा निर्णय कश्मीरमधल्या जनतेच्या भल्याचाच असून पाकिस्तान मात्र एकतर्फी संबंध बिघडवत आहे असं रवीश कुमार म्हणाले बाल संगोपन रजेचे फायदे लष्करी सेवेतल्या जोडीदाराविना एकट्या असलेल्या पुरुष कर्मचाऱ्यांसाठीही केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजूर केले आहेत याआधी हे फायदे फक्त लष्करी सेवेतल्या महिला कर्मचा यांसाठी लागू होते यासोबतच लष्करी कर्मचा यांसाठीच्या या फायद्यांमध्ये संरक्षण मंत्रालयानं आणखी काही सवलती मंजूर केल्या आहेत

ते बंधन हटवून आता एका वेळी पाच दिवसांची रजाही घेता येणार आहे राहुल गांधी यांनी काँप्रेसच्या अध्यक्षपदी कायम रहावं अशी गळ राष्ट्रीय कार्यकारी समितीनं पुन्हा एकदा घातली आहे अध्यक्ष निवडण्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीची बैठक आज नवी दिल्लीत दुपारी झाली त्यानंतर प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली या पदासाठी राहुल गांधी हेच सर्वोत्कृष्ट उमेदवार आहेत असं सांगत समितीनं त्यांना पुन्हा हे पद स्वीकारण्याचं आवाहन केलं असं ते म्हणाले लोकसभा निवडणुकीतल्या अपयशाची जबाबदारी घेत पक्षाध्यक्षपदाचा त्याग केल्यानंतर आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करायलाही राहुल गांधी यांनी वारंवार नकार दिला त्यामुळे त्यांचा वारसदार नेमण्यासाठी समितीनं विचारविनिमया करता पाच वेगवेगळे गट स्थापन केले

समाजवादी पक्षाचे ज्येष्ठं नेते सुरेंद्र सिंग नागर आणि संजय सेठ यांनी आज भाजपात प्रवेश केला भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी नवी दिल्लीत पक्षाच्या मुख्यालयात त्यांचं स्वागत केलं या दोन्ही नेत्यांनी या आधीच राज्य सभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज कर्नाटक मधल्या पूरग्रस्त भागांचा आढावा घेतला

पूरग्रस्तांना केंद्र सरकारकडून सर्व प्रकारचं सहाय्य देण्याचं सीतारामन यांनी यावेळी आश्वासन दिलं त्यानंतर मुख्यमंत्री बी एस येदीयुरप्पा यांनी आज बंगळुरू क्वे वार्ताहरांना पूरपरिस्थितीची माहिती दिली

या पुरामुळे सुमारे सहा हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून पुनर्वसन कार्यासाठी तीन हजार कोटी रुपयांच्या अर्थसहाय्याची मागणी केली आहे असही ते म्हणाले केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनीही आज कर्नाटकातल्या पूरग्रस्त धारवाड जिल्ह्याला भेट दिली

माजी मुख्यमंत्री एच डी कुमार स्वामी यांनीही आज बेळगाव जिल्ह्याला भेट देऊन निर्वासितांची विचारपूस केली राज्यातल्या पूरस्थितीवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करून विरोधी पक्षांनाही या बैठकीसाठी बोलवावं अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली केंद्र सरकारनं या संकटसमयी पुरेसा निधी पुरवावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली केरळमध्येही सुटका आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून आठ जिल्ह्यांमध्ये अतिदक्षतेचा श्वारा जारी करण्यात आला आहे महाराष्ट्रात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुराचं पाणी ओसरु लागल्यामुळे पूरस्थितीत हळू हळू सुधारणा होत आहे राज्यातल्या सव्वा चार लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात प्रशासनाला यश आलं आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागातून आतापर्यंत अडीच लाखांडून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दल सैन्यदल नौदल तसंच तटरक्षक दलासह तिर संस्था युद्धपातळीवर बचाव कार्य करत आहेत

राज्यात आता धोक्याची स्थिती कुठेही नाही नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे मुख्यमंत्र्यांनी आज सांगलीत बैठक घेऊन पुरस्थितीचा आढावा घेतला त्यानंतर घेतलेल्या वार्ताहरपरिषदेत ते बोलत होते गेल्या शंभर वर्षात झाला नाही एवढा पाऊस यावर्षी झाला हे लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापनासाठी एक कार्यक्षम यंत्रणा उभी केली जाईल त्यासाठी आवश्यक तो खर्च राज्य सरकारमार्फत केला जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली

गुरुवारी ही घटना घडली होती सांगली आणि कोल्हापूरसह राज्याच्या अन्य भागातल्या पुराच्या पार्श्वभूमीवर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहे शिर्डीतल्या साईबाबा न्यासानं पूरग्रस्तांना दहा कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे

सांगली आणि कोल्हापूरसह राज्याच्या पूरग्रस्तांना मदत म्हणून एका महिन्याचं मानधन देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे मुंबईतील शिवसेनेच्या नगरसेवकांनी आपलं एका महिन्याचं मानधन पूरग्रस्तांना देण्याचे आदेश शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात जाऊन माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृतीची विचारपूस केली

मोरोगोरा भागात हा टँकर उलटला आणि त्यानंतर स्फोट झाला हा टँकर उलटल्यानंतर टॅक्सी चालकांसह नागरिकांनी श्वेन गोळा करण्यासाठी गर्दी केली होती याच लोकांचा मृतांमध्ये समावेश आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी परवा देशाला उद्देशून केलेल्या भाषणात जम्मू कश्मीरमधे लवकरात लवकर निवडणुका घेण्याचा मानस जाहीर केला

नाडा म्हणजेच राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन प्रतिबंधक संस्थेच्या कार्यकक्षेत यायला मान्यता देण्याच्या बीसीसाय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं घेतलेल्या निर्णयाचं केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी स्वागत केलं आहे या निर्णयामुळे नाडाला भारतीय क्रिकेटपटूंची डोपिंग टेस्ट म्हणजेच उत्तेजक द्रव्य सेवन चाचणी घेता येणार आहे

त्रिनिदादमधल्या पोट ऑफ स्पेन श्वं क्वीन्स पार्क ओव्हल मैदानात भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल